या टप्प्याचा प्रचार काल संपला सहाव्या आणि सातव्या टप्प्यातल्या मतदानासाठी प्रचारानं जोर धरला आहे देशभरात आज वैद्यकीय आणि दंत वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेतली जाणारी नीट र् राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा होणार आहे ओडिशामध्ये मात्र फोनी वादळाच्या तडाख्यामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली असून या राज्याचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल असं नॅशनल टेस्टिंग एजन्सी या संस्थेनं कळवलं आहे ओदिशात फोनी चक्रीवादळाम्ळे न्कसान झालेल्या भागात भारतीय नौदलाच्या पूर्व विभागानं युद्ध पातळीवर मदत आणि प्नर्वसन कार्य सुरु केलं आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उदया ओदिशाला भेट देणार असून काल त्यांनी म्ख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशीही संपर्क साधून केंद्र सर्वतोपरी मदत करेल असं सांगितलं भ्वनेश्वर विमानतळावरील सेवा पुन्हा सुरु झाली असून अडकलेल्या प्रवाशांना विशेष विमानानं नवी दिल्लीला रवाना करण्यात आलं पश्चिम बंगालमधेही कोलकाता विमानतळावरून हवाई वाहतूक सुरळीत सुरु झाली असून रेल्वेसेवाही स्रळीत स्रु होत आहे राज्यातल्या द्ष्काळी स्थितीवर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक बैठका घेण्यास केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्य सरकारला परवानगी दिली आहे मात्र याचा राजकीय फायदा न घेण्याच्या आणि अनावश्यक प्रसिद्धी न करण्याच्या सूचनाही निवडण्क आयोगानं राज्य सरकारला दिल्या आहेत द्ष्काळी भागात पाणीप्रवठा योजनांना मंज्री किंवा द्रुस्ती आणि अन्य द्वष्काळी उपायांसाठी निवडणूक आचारसंहिता शिथिल करण्यात आल्याचं आयोगानं राज्य शासनाला कळवलं आहे

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या आशियाई स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेत आज भारताचा सौरव घोषाल आणि ज्योत्स्ना चिन्नप्पा यांचे सामने होणार आहेत

आज किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात दुपारी चार वाजता म्ंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आठ वाजता सामना सुरु होणार आहे